सी

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर काल राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी झाल्या शिंदे यांच्या राजीनाम्यानंतर लगेचच या सर्व आमदारांनी राजीनामे दिले आहेत यात राज्य मंत्रिमंडळातल्या काही मंत्र्यांचाही समावेश आहे

याचवेळी काँग्रेसनं पक्षविरोधी कार्यांमुळे शिंदे यांची पक्षातून हकालपट्टी केल्याचं स्पष्ट केलं आहे काल सकाळी शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आणि ग्रहमंत्री अमित शहा यांची नवी दिल्लीत भेट घेतली

या घटनेनंतर काल भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेसच्या विधीमंडळ पक्षांची भोपाळमध्ये स्वतंत्र बैठक झाली या बैठकीनंतर भाजप आणि काँग्रेसनं आपले आमदार सुरक्षित स्थळी हलवले आहेत

पुण्यात दुबईहून आलेल्या दांपत्याला कोरोनाची लागण झाली होती त्यांच्या संपर्कात आलेल्या अन्य तिघांनाही ही लागण झाल्याचं आरोग्य विभागानं सांगितलं

ब्यूरो ऑफ इमिग्रेशनद्वारे इराण इटली आणि दक्षिण कोरिया मधून आलेल्या प्रवाशांची माहिती राज्याला देण्यात येत आहे

पुण्यातल्या या रुग्णांसोबत दुबईहून प्रवास केलेल्या बीड इथल्या चार संशयित रुग्णांना देखरेखीखाली ठेवलं आहे या चौघांना अद्याप कोरोनाची लागण झाली नसली तरी खबरदारी म्हणून त्यांना देखरेखीखाली ठेवल्याचं आरोग्य विभागानं सांगितलं

औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयानं याबाबतची सूचना काल जारी केली या यात्रेसाठी राज्याच्या विविध भागातून भाविक मोठ्या संख्येनं येतात देशभरात अनेक लोकांना कोरोना विषाणूची लागण झाली असून या आजारावर अद्यापपर्यंत कुठलीही प्रतिबंधित उपचार किंवा लस उपलब्ध नाही त्यामुळे यात्रेमध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये यासाठी हा निर्णय घेतल्याचं या पत्रात म्हटलं आहे येत्या शनिवारपासून ही यात्रा सुरू होणार होती कोरोनाच्या संसर्गाचं प्रमाण वाढू नये म्हणून नाशिक जिल्ह्यातल्या इगतप्री इथल्या विपश्यना केंद्रात परदेशी नागरिकांना प्रतिबंध करण्यात येईल असं राज्याचे अन्न आणि नागरी प्रवठा मंत्री छगन भ्जबळ यांनी सांगितलं आहे

सी खट्आ समितीच्या शिफारशी राज्य सरकारनं स्विकारल्या आहेत याबरोबरचं टॅक्सी आणि रिक्षा भाडे आकारणीच्या नव्या सूत्रालाही मान्यता देण्यात आली आहे

खट्आ यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातल्या खाजगी प्रवाशी वाहत्कीच्या संदर्भात अहवाल देण्यासाठी समिती नियुक्त करण्यात आली होती

ओला आणि उबेरसह आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत विमानतळावरील प्रीपेड टॅक्सी भाडे नियंत्रणात राखण्याची शिफारसही शासनानं मान्य केली आहे हॅपी अवर्सची शिफारस मात्र शासनानं फेटाळली

याशिवाय प्रवासी घेण्यासाठी उपलब्ध असलेल्या टॅक्सी किंवा रिक्षावर एलईडी इंडिकेटर लावण्याच्या शिफारसीलाही राज्य सरकारनं मान्यता दिली आहे

राज्यात अनेक गावांमध्ये स्थानिक परंपरेनुसार धुलिवंदन साजरं करण्यासाठी नागरिकांमध्ये उत्साह दिसून आला नांदेडच्या सचखंड गुरूद्वाऱ्यात पारंपारिक पद्धतीनं गुलालाची उधळण करून धूलिवंदनाचा सोहळा साजरा करण्यात आला या सोहळ्यासाठी देशविदेशात मोठ्या संख्येनं शीख बांधव सहभागी झाले होते परंपरेनुसार सचखंड गुरूद्वाऱ्यातून शोभायात्रा काढण्यात आली ही शोभायात्रा महावीर स्तंभाजवळ पोहोचताच प्रतिकात्मक हल्लामहल्ला करण्यात आला नांदेड इथल्या शासकीय आयर्वेदिक महाविद्यालयातल्या प्रथम वर्षात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनी पळस फुलांचा रंग तयार करून पर्यावरण पूरक पद्धतीनं धुलिवंदनाचा सण साजरा केला परभणी शहरासह जिल्ह्यात ध्रलिवंदनाचा सण उत्साहात साजरा झाला यंदा ध्रलिवंदन उत्सवावर कोरोना संसर्गाचं सावट दिसून आलं जिल्ह्यात अनेक ठिकाणी रंगाऐवजी गुलाल फुलांच्या पाकळ्याचा वापर करण्यात आला रंगपंचमीच्या अन्षंगानं सर्वत्र अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता बीड जिल्ह्यातल्या विडा गावात ध्लिवंदनाच्या दिवशी गावाच्या जावयाची गाढवा वरून मिरवणूक काढण्याची परंपरा आहे त्यानुसार काल गावात मुक्कामाला असलेले जावई दत्तात्रय गायकवाड यांची मिरवणूक काढण्यात आली गावातल्या मारूती मंदिराच्या पारावर या मिरवणूकीचा समारोप झाल्यानंतर गायकवाड यांचा यथोचित सत्कार करण्यात आला नाशिक शहरात रंगपंचमीच्या दिवशी रंगोत्सव साजरा होत असला तरी उत्तर भारतीय राहत असलेल्या भागात काल धुळवड उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले या भागातल्या धुळवडीचं यंदाचं वैशिष्ट्यं म्हणजे पाण्याचा वापर न करता कोरड्या रंगांचा वापर करण्यात आला

हिंगोली जिल्ह्यात पोषण अभियानाअंतर्गत काल कुपोषण मुक्तीची होळी करण्यात आली याबाबत अधिक माहिती देत आहेत आमचे वार्ताहर

मिटकरी यांनी लातूर जिल्हा पत्रकार संघाचं भरीव कार्य केलं आहे